राज्यभरात येत्या तीस तारखेपर्यंत सर्वत्र ही मोहीम राबवली जाणार आहे वातावरण बदलाच्या संकटाचं भीषण वास्तव आपल्या समोर असून ते निवारण्याच्या कार्यात प्रत्येकानं आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते येत्या महिनाभरात राज्यात किमान पस्तीस कोटी रोपं लावली जातील असा विधास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला महानगरांमध्ये घनदाट अरण्य निर्माण करण्यासाठी उपयूक्त ठरणाऱ्या मियावाकी पद्धतीचा वनविभाग अवलंब करीत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं

देशात जाणवणारी पाणी टंचाई आणि जलसंवर्धन यांबद्दल व्यापक जनजागृतीसाठी केंद्र सरकारनं जल शक्ति अभियान सुरु केलं आहे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

जलशक्ती अभियान दोन टप्प्यात राबवलं जाणार आहे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

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला सरसकट सोळा टक्के ऐवजी शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण लागू करण्यासाठीचं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत मांडलं सदनानं हे विधेयक एकमतानं संमत केलं गेल्या आठवडयात प्रण्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी सहा सदस्यांची समिती करत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली या समितीमधे अतिरिक्त जिल्हाधिकारी मजूर आयुक्तालयाचे अधिकारी प्णे पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी तसंच शहर विकास उप संचालक यांचा समावेश आहे

चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं ते म्हणाले मृत मजूर बिहारमधल्या कटीहार जिल्ह्यातले असून त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना केल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या मराठी शाळामधली पटसंख्या कमी होत असल्याबाबत सत्यशोधन समिती नेमणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत केली कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार आहे का असा सवाल करत भाजपाचे अनिल सोले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर शेलार उत्तर देत होते सत्यशोधन समितीचा अहवाल आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठीचा प्रस्ताव भक्कम प्राव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी काँप्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते आज उत्तर देत होते मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत अधिवेशन संपल्यानंतर तज्ञांची समिती नेमली जाईल त्यानंतर हरकती आणि सूचना मागवून मराठी सक्तीचा कायदा करण्याबाबत अध्यादेश काढला जाईल असं ते म्हणाले संख्यावाचनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली असल्याचं त्यांनी सांगितलं तावडे यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही मराठी भाषेसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे निर्देश सभापतींनी दिले

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात गस्त्री दर कमी झाल्यामुळं ही कपात करण्यात आली आहे सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत

माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या हरित धवलं क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पृष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो हे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यात वसंतराव नाईक यांची जयंती वृक्षारोपण परिसंवाद भित्तीपत्रक प्रकाशन आदी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली परभणी शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी महापौर मिनाताई वरपूडकर यांच्यासह नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते

अमेरिका चीन व्यापार तणाव कमी झाल्याच्या पार्धभूमीवर गुतवणूकदारामधे उत्साह दिसून आल्याचं सूत्रांनी सांगितलं स्थावर मालमत्ता वाहन वित्त आणि बँकिंग या क्षेत्रांना या तेजीचा फायदा झाला राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमधे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल मुंबईत आज पहाटेपासुन शीव हिंदमाता साताक्रझसह इतर सखल भागात पाणी साठल काही ठिकाणी झाड उन्मळून पडली मुसळधार पावसामुळं रस्ते वाहतुक आणि उपनगरी रेल्वे सेवा विस्कळित झाली लोणावळा कर्जत दरम्यान एक मालगाडी रुळावरुन घसरल्यानं मुंबईहन पृण्याला जाणाऱ्या काही गाड्या रद्द कराव्या लागल्या पालघरमध्ये रेल्वेमार्गावर पाणी साठल्यानं पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाडया रद्द केल्या आहेत तर काही गाडया अलिकडच्या स्थानकांवर थांबवन ठेवाव्या लागल्या पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसानं जोर धरला असून जोरदार पाऊस सुरू आहे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सकाळी सफाळे इथल्या भाजी मार्केट मध्ये तसचं अनेक भागांत पाणी साचलं होतं तर डहाणू बोर्डी रस्त्यावरही पाणी साचलं होतं रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे सावित्री पाताळगंगा उल्हास गांधारी या नद्या दुथडी भरून वहात असून कुंडलिका आणि अंबा या नद्या धोक्याच्या खुणेजवळून वाहत आहेत

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात सीतासांवगी गावात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे

या आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी ठोठावली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दक्षिण सोलापुर तालुक्यात मंद्रप जवळ आज दुपारी वीज पडुन तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहतेक सर्व ठिकाणी मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर ब याच ठिकाणी मध्य स्वरुपाचा पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहतेक सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आगामी चार पाच दिवस राज्यात सर्वत्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेनं दिला आहे